प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने धवावेत हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

रेमडीसीविर इंजेक्शनच्या राज्यातील तुटवड्यामुळे ते पुरवण्याबाबत राज्य शासनानं केलेल्या आवाहनास काही देशांनी संमती दर्शवली आहे यासाठी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात प्रकाशित जाहिरातीला सिंगापूर बांगलादेश आणि इजिप्त या देशांनी प्रतिसाद दिला आहे दरम्यान रेमडीसीविर परदेशातून आयात करण्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीस केंद्राची लवकरच परवानगीही मिळणार असल्याचं राज्य शासनाच्या आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आलं आहे रेमडीसीविरचा तुटवडा दर करून कोरोनाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार सर्व स्तरावर प्रयत्न करत असल्याचं आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आलं आहे

ऑक्सिजन आणि संबंधीत उपकरणांच्या आयातीवरील मुलभूत सीमा शुल्क आणि आरोग्य उपकरात पूर्णत सूट देण्याचा तसंच त्यांची तातडीनं आयात करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे यासह केंद्रानं येत्या तीन महिन्यांपर्यंत कोविड लसीवरील म्लभूत आयात श्ल्क माफ करण्याचाही निर्णय घेतला आहे सर्व मंत्रालयांनी प्राणवायूसह आरोग्य सुविधांसाठी परस्पर समन्वय राखण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि कोविड विरुध्दच्या लढ्यासाठीच्या उच्चाधिकार गटाचे अध्यक्ष डॉक्टर आर

शर्मा यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत लसीकरणासंदर्भात अनेक सूचना करण्यात आल्या लसीकरणासाठी खाजगी औद्योगिक आणि इतर क्षेत्राकडून चालवल्या जात असलेल्या रुग्णालयांना सोबत जोडणं नोंदणी अर्ज अर्जांवरची प्रक्रिया आणि प्रलंबित नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या यंत्रणांसोबत समन्वय राखणं या बाबत केंद्र सरकारनं निर्देश जारी केले

ते काल पुणे इथं पत्रकार परिषदेत बोलत होते लसींच्या प्रवठ्यासाठी राज्य सरकार लवकरच जागतिक निविदा काढणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

कोविड पार्श्वभूमीवर करदाते विशेषज्ञ तसंच संबंधित घटकांकडून केली जाणारी मागणी लक्षात घेऊन ही मुदतवाढ दिली आहे

देशमुख यांच्या नागपूर काटोल तसंच मुंबईतल्या घरी सीबीआयनं छापे घालून पाहणी केली

देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी याचिका माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केली होती त्यानंतर उच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिल गेल्या पाच एप्रिलला अनिल देशमुख यांनी ग्रहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता दरम्यान सीबीआय अधिकाऱ्यांच्या या चौकशीला आपण पूर्णपणे सहकार्य केल्याचं देशमुख यांनी काल नागपूर इथं बातमीदारांना सांगितलं

वैद्यकीय क्षेत्रासाठीचे प्रस्कार डॉ प्रतित समधानी डॉ अश्विन मेहता डॉ राजीव शर्मा डॉ जनार्दन निंबाळकर डॉ निशित शहा यांना जाहीर झाला अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोपडा आणि नाना पाटेकर यांना संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ कवी गीतकार संतोष आनंद ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा ज्येष्ठ संगीतकार मीना खडीकर तसंच ज्येष्ठ गायिका संगीतकार उषा मंगेशकर यांना तर पत्रकारितेसाठीचा पुरस्कार सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांना जाहीर झाला आहे परभणी इथं कोविड लसीकरण काल बंद होतं शासनस्तरावरून लसीचा साठा उपलब्ध न झाल्यानं लसीकरण थांबवावं लागलं आजही महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे लातूर इथंही कोविड लसींचा तुटवडा निर्माण झाल्यानं काल लसीकरण बंद होतं आजही लसीकरण बंद राहणार आहे असं लातूर महापालिकतर्फे सांगण्यात आलं आहे औरंगाबाद इथंही काल फक्त आठ केंद्रांवर लसीकरण सुरू होतं त्यामुळे या लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या

हिंगोली जिल्ह्यात एक मेपर्यंत संपूर्ण टाळेबंदी लावण्यात येत आहे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल याबाबत सुधारित आदेश जारी केले

या काळात घरपोच सेवा देण्यासही पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे

जिल्ह्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे

भूम तुळजापूर उमरगा कळब तसंच उस्मानाबाद इथं खासगी रुग्णालयं मंगल कार्यालय वसतीगृहं आदी ठिकाणी कोविड रुग्णांसाठी अतिरिक्त खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

ते काल उदगीर इथं पश्वैद्यकीय महाविद्यालयात उदगीरसह जळकोट तालुक्यातील कोविड प्रादर्भावाच्या सद्य स्थितीचा आढावा उपाय योजना संदर्भातल्या बैठकीत बोलत होते

काल रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला मृतांमध्ये गल्लेबोरगावच्या तिघांचा समावेश असून दोन जखर्मींपैकी एक औरंगाबादचा असून अन्य एक जण कसाबखेडा इथला रहिवासी असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयक्रमार फड यांनी केलं आहे

कोविड प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेले निर्बंध आणि एकंदर परिस्थिती विचारात घेता महावितरणला मीटर रीडिंग घेणं अवघड आहे त्यामुळे महावितरण मोबाईल अॅप किंवा संकेतस्थळाद्वारे मीटर रीडिंग पाठवावी असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे

दोरी उडी बास्केटबॉल ड्रिब्लिंग कुस्तीच्या सपाट्या मारणे जिम्नॅस्टिक महिलांसाठी सीट अप लाठी काठी कराटे काटा गदा चक्र सूर्यनमस्कार बुद्धिबळ ल्युडो आदी प्रकारात या ऑनलाईन क्रीडा स्पर्धा होणार आहेत सहभागासाठी गुगल फॉर्म द्वारे नोंदणी झाल्यावर खेळानुसार सहभागी खेळाडूंना व्हाट्सअॅपद्वारे खेळाचे नियम अटी कळवल्या जाणार आहेत

यावर्षी मंदिरात भजन कीर्तन मिरवणुका वगैरे धार्मिक सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचं सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये असं ग्रहविभागानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी असंही या आदेशात म्हटलं आहे औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथलं भद्रा मारुती मंदीर हनुमान जयंतीला भाविकांसाठी बंद राहणार आहे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये असं मंदीर व्यवस्थापनानं कळवलं आहे

यात वाळूज औद्योगिक वसाहत गेवराई चितेगाव आणि शेंद्रा या ठिकाणी असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व प्राणवायू प्रकल्पांमधून एकूण दहा मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे यात वाढ करण्यासाठी प्रशासनाकडून या प्रकल्पांना मदत आणि सहकार्य करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिली